युगांडाची राजधानी कपाला इथ युगांडात राहणा या भारतीय नागरिकांपुढं मोदी यांच भाषण झालं मोटारगाड्या आणि स्मार्ट फोनसह अनेक उत्पादन भारतात तयार होतात आणि पूर्वी ज्यांच्याकडे ही उत्पादनं आयात करावी लागायची त्या देशांमध्ये आज या उत्पादनांची निर्यात केली जातेय भारतीय पोलाद वापरुन रेल्वे मार्ग मेट्रो ट्रेनचे डवे आणि उपग्रह भारतात तयार केले जातात असं त्यांनी सांगितलं

आरक्षणाची मागणी करत असलेल्या संघटनांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी चर्चा केली पाहिजे असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील इतर काही सदस्य मराठा समाजाच्या प्रश्नांवर गांभीर्यानं चर्चा करण्याऐवजी भडकवणारी विधानं करत आहेत पवार यांनी याबद्दल काल रात्री काढलेल्या प्रसिद्दी पत्रकात नाराजी व्यक्त केली आहे सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान करु नये आणि आंदोलनाचा त्रास सामान्य जनतेला होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे

पालिका प्रशासनाच्या या धोरणाविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे आतापर्यंत किती झाडे प्नरोपित केली आणि त्यापैकी किती जगली याचा हिशेब द्या अशी मागणी शिवसेनेन काल वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत केली

मात्र या मार्गात येणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल सुरू आहे

त्यामुळे रात्री आकाशात मंगळ स्पष्टपणे पाहता येईल येत्या शुक्रवारी खग्रास चंद्रप्रहण आहे त्यावेळी मंगळ आणि सूर्य पृथ्वीच्या पूर्णपणे विरुद्ध दिशेला असतील मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात मोठे चढउतार झाले

त्यामुळे निदॅशांक प्नः खाली आला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही चढ उतार झाले परदेशी चलन बाजारात आज रुपया आणखी तीन पैशांनी घसरला